राफेल खरेदी व्यवहाराबाबतची गोपनीय कागदपत्रं खुली केली तर संरक्षण सुरक्षा दलातल्या नियुक्त्या अणु संशोधन केंद्र दहशतवाद विरोधी उपाययोजना यासंबंधित गुप्त माहितीही उघड होण्याची शक्यता वाढेल असं या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे

प्रसार माध्यमांमधे छापून आलेले तीन लेख म्हणजे जनतेचे विचार नाहीत आणि सरकारचा अंतिम निर्णय देखील नाही असं केंद्र सरकारनं प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे

मात्र याचा राजकीय फायदा न घेण्याच्या आणि अनावश्यक प्रसिद्धी न करण्याच्या सूचनाही निवडणूक आयोगानं राज्य सरकारला दिल्या आहेत

पिण्याचं पाणी तसंच पशूधन वाचवण्यासाठी चारा छावण्या रोजगार पीक नुकसानाची भरपाई याची काळजी सरकारनं घ्यायला हवी असं त्यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं राज्यातल्या द्रष्काळाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचं शिष्टमंडळ काल रात्री मुख्यमंत्र्यांना भेटलं फळबाग वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना सरकारनं अनुदान द्यावं शेतकऱ्यांची सर्व प्रकारची वसुली थांबवावी कर्जमाफी आणि कर्जांचं प्नर्गठन हे दोन्ही प्रश्न सोडवावेत असं ते म्हणाले

ओडिशामध्ये मात्र फोनी वादळाच्या तडाख्यामुळे ही परीक्षा स्थगित करण्यात आली असून या राज्याचं नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाईल असं नॅशनल टेस्टिंग एजन्सी या संस्थेनं कळवलं आहे

देशद्रोह हत्या गुन्हेगारी कट रचणं बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायदा अशा विविध कलमांखाली हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत

यासंदर्भात शिक्षण विभागानं काल नवीन वेळापत्रक जाहीर केलं या कायद्या अंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात तीन हजार आठशे एकोणचाळीस विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे पालकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन शिक्षण विभागानं स्वतंत्र समित्या तयार केल्या असून या समित्यांकडून योग्यतेचं प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांना संबंधित शाळेत प्रवेश दिला जाणार आहे

या छाप्यात उसाच्या मळीमध्ये माती आणि लिंबोळी अर्क मिश्रीत करून तयार केलेलं डॉक्टर नीम या नावानं विकलं जाणारं बनावट सेंद्रिय खत मोठ्या प्रमाणात आढळून आलं या प्रकरणी कृषी विभागाचे मोहीम अधिकारी व्ही

कराड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरद फर्टिलायझर कंपनीचे संचालक मालक आणि व्यवस्थापकाविरुध्द चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

श्रीकांत यांनी दिल्या आहेत लातूर तालुका टंचाई आढावा बैठकीत काल ते बोलत होते नियमित पाणी प्रवठा योजनां व्यतिरिक्त विहीर बोअर टँकर तसंच अधिग्रहणाचे सूक्ष्म प्रस्ताव गाव पातळीवर तयार करुन ते तहसिलदार तसंच गट विकास अधिकाऱ्यांना पाठवावेत आणि आलेल्या प्रस्तावावर संबंधितांनी त्वरित निर्णय घेऊन त्या त्या गावांना पाणी मिळेल याचीदक्षता घ्यावी असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन जिल्ह्यातल्या परिस्थितीबाबत त्यांच्याशी चर्चा करून पाणी त्वरीत सोडण्याची मागणी केली त्यानंतर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना यासंदर्भात आदेशही देण्यात आले आहेत

या संदर्भात आयोजित बैठकीत काल ते बोलत होते शहरात ठिकठिकाणी असलेली पाणी गळती तातडीनं दुरूस्त करावी आवश्यक ठिकाणी पाणी प्रवठा करण्यासाठी टँकर लावावीत शहरातले नाद्रूस्त हातपंप त्वरीत दुरूस्त करून घ्यावेत अशा सूचना त्यांनी या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या

श्रीकांत यांनी केलं आहे लातूर शहरात घेण्यात आलेल्या शेतकरी उत्पादक संस्थेच्या एक दिवशीय कार्यशाळेत काल ते बोलत होते शेतकरी उत्पादक संस्थेत सहभागी शेती गटांना शासनाकडून सहकार्य देण्यात येईल असं ते यावेळी म्हणाले

मुख्यमंत्र्यांनी या बाबत त्वरीत सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन या शिष्टमंडळाला दिलं